यात प्णे आणि पिंपरी चिंचवड शहरासाठीही विविध तरतूदी सुचवण्यात आल्या आहेत म्हाळुंगे बालेवाडी इथल्या शिवछत्रपती क्रीडा संकुलातआंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा विद्यापीठाची स्थापना करण्यात येणार आहे

नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांसाठी पुण्यात एक हजारनिवासी क्षमतेचं वसतिगृह उभारण्यात येणार आहे

पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाची प्रक्रिया या महिन्यातच सुरु होणार होती

दीपक म्हैसेकर यांनी आज पृण्यात पत्रकार परिषदेत केलं

कोविडच्या संभाव्य रुग्णांसाठी पुण्यातील सरकारी आणि खासगी रुग्णालयातही पुरेसे विलगीकरण कक्ष उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली प्ण्यातील मोठमोठे मॉल आणि अन्य गर्दीच्या ठिकाणांवर कोणतेही निर्बंध नाहीत मात्र नागरिकांनीच गर्दीत जाण्याचं टाळावं आणि अनोळखी व्यक्तीबरोबर एकत्र येण्याच्या बाबतीतहीदक्षता बाळगावी असं आवाहन त्यांनी केलं दरम्यान डॉ म्हैसेकर यांनी आज प्णे महानगरपालिकेच्या नायड्र रुग्णालयाला भेट देऊन कोरोनाबाबतच्या उपाययोजना आणि उपचारांचा आढावा घेतला कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे होणारी संरक्षक मास्कची साठेबाजी रोखण्यासाठी औषध द्कानदारांनी डॉक्टरांच्या चिट्रीशिवाय मास्क विक् नयेत असे निर्देश राज्याच्या अन्न आणि औषध विभागानं सर्व संबंधितांना दिले आहेत पूणे महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदी भाजपचे हेमंत रासने यांची आज बहुमतानं निवड करण्यात आली रासने यांनी महाविकास आघाडीचे महेंद्र पठारे यांचा पराभव केला प्णे छावणी मंडळाच्या हद्दीत गॅस पाईपलाइन टाकल्यानंतर महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने रस्त्यावरचे खड्डे पुरेशा काळजीपूर्वक भरलेले नाहीत त्यामुळे राहिलेले खड्डे व्रजवल्याशिवाय पुढचं काम देण्यात येणार नाहीअसं मंडळानं एमएनजीएलच्या अधिकाऱ्यांना सांगितलं आहे पुणे छावणी मंडळाच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी एमएनजीएलच्या कामकाजाचा मुद्दा उपस्थित केला होता फॅशन स्ट्रीटवरच्या अतीक्रमणांचा मुद्दाही यावेळी नगरसेवकांनी मांडला

तर पुणे भुसावळ एक्स्प्रेस मनमाड मार्गे धावेल अशी माहिती मध्य रेल्वेनं दिली आहे

उद्या कमाल तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे